या लढाईत भारतीय यु नौकांनी कराची बंदरावर ह ला क न पशिम किना यावरची पाकि तानची मोहिम हाणून पाडली होती शांतता काळात देशा या सागरी सीमा सुरित ठेवणं आणि मानवतावादी मोहिमांमधे नौदलानं केलेली कामगिरी या दिनानिमि अधोरेखित केली जाते

ते आज मुंबईत वाताहरांशी बोलत होते

शासना या अनेक योजनांचा लाभ घेऊन उ ोग वाढव याचं आवाहन उ ोग मं ी सुभाष देसाई यांनी लघु उ ोजकांना केलं आहे काल मुंबईत अनुसूचित जाती जमाती एससी एसटी उ ोजक विकास प रषदे या उ ाटन संगी ते बोलत होते

बुलडाणा जि ातलं लाखनवाडा हे गाव दुगम भागात असूनही धानमं ी ाम सडक योजनेमुळे ाम थांना इतर भागाशी संपक साधणं आता सुगम झालं आहे

रा यात या नाग रकांना आता दर सोमवारी जि हा शासन तसंच थानिक वरा य सं थां या कायालयात या शासक य द तऐवजांची पाहणी करता येणार आहे माहिती या अधिकारांतगत नागरकांना हे द तऐवज पाह याची परवानगी ायला रा य सरकारनं मंजूरी दिली आहे दर सोमवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नाग रक ही कागदप ं पाह शकतील